या योजनेअंतर्गत कमाल पाच एकरापर्यंत जमीन असलेल्या देशभरातल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात मिळणार आहेत

उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच हा निधी मिळणार आहे

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी बीड इथं जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी जालना इथं जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नांदेड इथं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी विविध तालुक्यांतून आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान केला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यातही काल दोन हजार रुपये जमा झाले कळंब तालुक्यातल्या मलकापूर इथले शेतकरी अजय लोमटे या योजनेचे लाभार्थी ठरले त्यांनी या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक आणि बँक खाते बिनचूक उपलब्ध करुन देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे दरम्यान आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेद्वारे पंतप्रधानांनी काल देशवासियांशी संवाद साधला पुलवामा हल्ल्यानंतर हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचे द्रढ निर्धाराचे दाखले देताना दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी वीरांचं हौतात्म्य निरंतर प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान म्हणाले दिल्लीतील इंडिया गेट आणि अमर जवान ज्योत परिसरात उभारण्यात आलेलं राष्ट्रीय युद्ध स्मारक आज लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार असून या स्मारकाला नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं निष्काम भावनेने कार्य करणाऱ्या कर्मयोगी लोकांना यंदा पद्म प्रस्कार प्रदान करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं मराठवाड्यातले गो सेवक शब्बीर सैयद यांच्यासह अनेकांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला

लोकसभा निवडणुकीमुळे मन की बात कार्यक्रम मालिकेचा या पुढचा भाग मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल त्यावेळी नागरिकांशी प्न्हा संवाद साधताना आनंद वाटेल असं पंतप्रधान म्हणाले

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्लीत जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर ही माहिती दिली

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

आज सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या भाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होईल उद्या पुरवणी मागण्या तर परवा अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल गुरुवारी अर्थसंकल्पावर चर्चा तर राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर एक आणि दोन मार्च रोजी चर्चा होणार आहे

दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला विधान सभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हा निवडण्कीपूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प असल्यानं या अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय घोषणा किंवा धोरणात्मक निर्णयाचा समावेश नसेल अशी अपेक्षा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली शेतकरी कर्जमाफी आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक होत असल्याचा आरोप विखेपाटील यांनी केला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

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अखेरच्या चेंडूवर दोन धावा काढून सामना जिंकला मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना बुधवारी बंगळ्रु इथं खेळला जाणार आहे

भाजप शिवसेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या पक्षांना पाठिंबा देणार नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे मनमाड धुळे इंदर हा रेल्वेमार्ग विकासाचं दार उघडणारा मार्ग ठरणार असल्याचा विश्वास लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला आहे त्या काल ध्वळ्यात शिक्षण महर्षी बापूसाहेब विसपृते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर बोलत होत्या ध्वळे जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला लातूर जिल्ह्यात मांजरा साखर कारखाना परिसरात दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाक्रती प्तळ्याचं काल अनावरण करण्यात आलं यावेळी खासदार अशोक चव्हाण माजी ग्रहमंत्री सुशीलकुमार शिंदे शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते विलासरावांच्या कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला

काल सकाळी ही घटना घडली या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून अन्य एकाचा शोध सुरू आहे

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी एक कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात चार जण ठार झाले